पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचा प्रारंभ करताना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं तसंच ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन युवकांना केलं पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करतानाच लोकांनी विनाकारण घराबाहेर पड्र नये कोरोना संबंधीचे नियम पाळावेत असंही आवाहन मोदी यांनी केलं आहे कुटुंबातील महिलांनी घरातील प्रत्येक पात्र लाभार्थी लस घेईल यांची जबाबदारी घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे

जगभरात सर्वात जास्त वेगानं हा टप्पा भारतानं गाठला आहे

देशभरात सर्वत्र स्रू झालेल्या लसीकरण उत्सवामुळे या लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळणार आहे राज्यात लसीकरण उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेसा साठा उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्र हे कोविड प्रतिबंधक लसीच्या एक कोटी मात्रा देणारं पहिलं राज्य ठरलं आहे महाराष्ट्राला लसीच्या एकंदर एक कोटी दहा लाख मात्रा मिळाल्या

राज्य कोविड राज्यात कोरोनाचा प्रार्द्भाव वेगानं वाढत असून दैनंदिन नवबाधितांमध्ये उच्चांकी वाढ होत आहे

केंद्र राज्य कोरोना कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्याला दिले आहेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवलं आहे सांगली सातारा आणि औरंगाबादमध्ये प्रतिबंधित क्षेत्र योग्य पद्धतीनं निश्चित केले गेलेले नाहीत तसंच या भागात नियमांचं पालन योग्य पद्धतीनं होत नाहीत त्यात सुधारणा करण्याची गरज आहे असं या पत्रात म्हटलं आहे सातारा भंडारा पालघर अमरावती जालना लातूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे अहवाल द्यायला उशीर होत आहे अहमदनगर औरंगाबाद नागपूर आणि नंद्रबारमध्ये कोविड रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत तर भंडारा उस्मानाबाद आणि प्ण्यामध्ये ऑक्सीजन पुरवठा आवश्यकतेपेक्षा कमी आहे लातूर आणि साताऱ्यात व्हेंटीलेटर नाद्रुस्त आहेत औरंगाबाद नंद्रबार यवतमाळ सातारा पालघर जळगाव आणि जालना जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे असं केंद्रीय पथकांच्या अहवालातून दिसून आलं आहे राज्यातल्या लस उपलब्धतेच्या प्रश्नांची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे उपलब्ध साठ्यानुसार प्रवठा वाढवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही या पत्रात दिली आहे मुख्यमंत्री कृती दल कोविडच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी खाटा आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवणं रेमडेसिवीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल प्रशासनाला दिले राज्याच्या कोविड संबंधी कृती दलासोबत घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे टाळेबंदीचा निर्णय झाला तरी तो तातडीनं लावला जाणार नाही आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल आणि मगच घोषणा केली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं रेमडिसीवीर निर्यात बंदी देशातील कोविड परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत रेमडिसीवीर इंजेक्शन आणि त्याच्या निर्मितीसाठीचे घटक निर्यात करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे देशात सध्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणीही अचानक वाढली आहे आगामी काळात ही मागणी आणखी वाढू शकेल त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे रेमडिसीवीरच्या देशांतर्गत उत्पादकांना व्यापारी आणि वितरकांची सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावी असंही सूचित करण्यात आलं आहे रेमडिसीवीरच्या साठ्याची पडताळणी करण्याचे आणि या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य कारवाई करण्याचे निर्देश औषध निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तसंच देशांतर्गत उत्पादकांना रेमडिसीवीरचं उत्पादन वाढवण्याबाबतही सुचित करण्यात आलं आहे

शिंगणे राज्यात रेमडीसीवीरचा प्रवठा स्रळीत होण्याकरता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी काल ब्लढाणा इथं दिली

ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून क्रांती सूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती निमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना अभिवादन केलं महात्मा फुले एक थोर विचारवंत समाजसुधारक आणि लेखक होते स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेलं कार्य सामाजिक चळवळीत येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात पंतप्रधानांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा या निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केलं स्त्री शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावलं उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती सिंचन औद्योगिक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातून केलं तर महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रगत पुरोगामीसुधारणावादी सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याचं स्मरण केलं महात्मा जोतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं कालपासून विचार प्रबोधन पर्व या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या पर्वाचं उद्घाटन काल महापौर उषा ढोरे आणि पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते झाले

हे सर्व कार्यक्रम नागरिकांना पालिकेच्या युट्यूब वाहिनीवरून घरबसल्या पाहता येतील प्णे रायगड ब्लडाणा नांदेड जालना नाशिक या जिल्ह्यांमध्येही महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साधेपणानं साजरी झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले

दरम्यान नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी एका यूवकाला अटक केली आहे घटनेचा तपास पोलिस करत आहेत नक्षल्यांनी शरण यावं असं आवाहन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केलं आहे अटक एटीलिया स्फोटकं प्रकरणी तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलिस सहाय्यक रियाज काझी यांना राष्ट्रीय तपास संस्थेने काल अटक केली या प्रकरणी केलेली ही द्सरी अटक आहे

काझी हे वाझे यांचे मदतनीस होते आणि दोघेही मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागात काम करत होते

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली

पंधरा वर्षांपासून त्या सिडकोतील आपल्या प्रभागाचे नेतृत्व करत होत्या अवकाळी पाउस उस्मानाबाद तालुक्यातील खेड गावात काल दुपारी वादळी वारा तसंच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाउस झाला

तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे आग हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याजवळ काल सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चालत्या ट्रकला आग लागली आगीत ट्रकमधील औषधं कापड इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळालं गावकरी आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली हवामान उत्तर कोकण वगळता राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी उद्या सकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे सोबत जोराचे वारेही वाहतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे

आकाशवाणी प्रणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार